दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करण्यासाठी तसंच राज्यात केंद्राचं राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवण्यासाठी मंत्रीमंडळाने आज मंजूरी दिली

केंद्रीय माहिती अणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सिनेमॅटोप्राफ कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडलं

या कायदयामुळे सिनेमाउदयोगाचा महसूल वाढेल तसंच या क्षेत्रातल्या रोजगाराला चालना मिळेल असं या विषयीच्या निवेदनात म्हटलं आहे

अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत प्रश्रोत्तराच्या तासाचं कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब केलं राज्यसभेत शून्यकाळात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोळसा शाळांमधल्या शिक्षकांच्या तुटपुंज्या वेतनासह तिर समस्यांकडे लक्ष वेधलं साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देयकं थकवली असून ही थकबाकी अदा करता यावी यासाठी साखरेचे दर वाढवण्याची मागणी काँग्रेसचे खासदार मोतीलाल व्होरा यांनी केली महसूल विभाग आणि रत्नागिरीच्या वन विभागातर्फे येत्या गुरुवारी कांदळवन साग बांबू नारळ परिषद आयोजित करण्यात आली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी जयकुमार फड आणि विभागीय वन अधिकारी विजयराज सुर्वे यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

पालघर जिल्ह्यात सतत होत असलेल्या सौम्य भूकंपांच्या पार्श्वभूमीवर डहाणू आणि तलासरी तालुक्यात जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे

या कार्यक्रमांना सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय विदयार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे सेनादलाच्या नाशिक जवळच्या देवळाली छावणीत आज सकाळी झालेल्या एक्सरसाईज तोपची या कार्यक्रमात सैन्यानं शक्तीप्रदर्शन केलं शस्त्रास्त्र शोधणारी देशी बनावटीची स्वाती ही रडार यंत्रणा या कार्यक्रमाचं आकर्षण ठरली

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या दोन पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली यंदाचा लोट्ट पाटील पुरस्कार ख्यातनाम रंगकर्मी मोहन आगाशे यांना तर यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांना जाहीर झाला आहे

धो महानोर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अकरा हजार रूपये रोख सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेचे माजी संचालक एम नागेश्वरराव आणि सीबीआयचे कायदा सल्लागार एस

तसंच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल दिवसभर न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा केली बिहार निवारागृहांमधल्या लैगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करत असलेले सीबीआयचे तत्कालीन संयुक्त संचालक ए

शर्मा यांची बदली करुन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयानं ही शिक्षा सुनावली

राज्याच्या एकात्मिक जल आराखड्याला मंजूरी दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीत सिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील कायम दुष्काळी भागासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खो यामधील दुष्काळी क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल या प्रकल्पाला पर्यावरण मान्यता नसल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाने कारवाई प्रस्तावित केली होती

गडचिरोलीतल्या अहेरी क्रें पोलीस कोठडीत असलेले डाव्या चळवळीचे कार्यकर्ते वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग यांना पूणे पोलीसांकडे सोपवण्याचे आदेश आज न्यायालयानं दिले

त्यानंतर या दोघांना येरवडा कारागृहात नेण्यात आलं देशातल्या वनांमध्ये होणाऱ्या बेकायदा तोडीविषयी संसदीय समितीनं चिंता व्यक्त केली आहे बेकायदा तोड रोखण्यासाठी केंद्र सरकारला कृती योजना तयार करण्याचा सल्ला या समितीनं दिला आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण मंत्रालयांशी संबंधित संसदीय स्थायी समितीनं आपल्या अहवालात ही बाब मांडली आहे वनांची घनता कमी होणं ही गंभीर बाब असल्याचं अहवालात म्हटलं आहे पर्यटकांचं आकर्षण असलेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनला लवकरच विशेष विस्टाडोम कोच जोडणार असल्यानं पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद लूटत नेरळ माथेरान हा प्रवास करता येणार आहे या संदर्भात रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी

शर्मा यांच्याशी चर्चा करून विस्टाडोमला हिरवा कंदिल दाखविला

संपूर्ण काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काचेचंच छत असलेली ही ट्रेन जेव्हा नेरळ माथेरान फेऱ्या सुरू करेल तेव्हा पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल अशी भावना बांगलादेशातल्या ढाका श्विल्या जहाँगीरनगर विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान आणि जनुकीय अभियांत्रिकी अधिविभागाचे प्रमुख प्रा

अब्दल्ला मोहम्मद शोहेल यांनी व्यक्त केली आहे जहाँगीरनगर विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यात आज शैक्षणिक आणि संशोधकीय देवाणघेवाणीच्या अनृषंगानं सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर आणि डॉ

राज्यात हवामान कोरडं होतं किमान तापमानात मराठवाडयात लक्षणीय तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही प्रमाणात वाढ झाली

उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे